रमज़ानसाठी मतदानाच्या वेळेत बदल करायला निवडणूक आयोगाचा नकार

ओदिशातल्या फणी चक्रीवादळग्रस्त भागांची प्रधानमंत्र्यांनी केली हवाई पाहणी

श्रीलंकेमधे समाजमाध्यमांवरची बंदी तात्पूरती रहित

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत प्ले ऑफ मधे खेळणारे चार संघ निश्वित लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज सकाळी कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदानाला सुरुवात झाली मतदान सायकाळी सहा वाजेपर्यंत चालेल

जम्मू आणि काश्मिरमधल्या अनंतनाग मतदारसंघासाठी पुलवामा आणि शोपियान जिल्ह्यात तसंच लदाख ड्डि आज मतदान होत आहे या टप्प्यात केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग स्मृती ित्राणी राज्यवर्धन राठोड अर्जुन राम मेघवाल जयंत सिन्हा भाजपा नेते राजीव प्रताप रुडी आणि अर्जुन मुंडा त्याचवरोबर काँग्रेस नेते राहूल गांधी सोनिया गांधी आणि जतीन प्रसाद या महत्त्वाच्या उमेदवारांच भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे ज्येष्ठ भाजपा नेते राजनाथ सिंग यांनी लखनौ ध्वे मतदानाला हक्क बजावला राज्यवर्धन राठोड यांनी जयपूरमधे मतदान केलं मायावती यांनी लखनौमधे मतदानाचा हक्क बजावला यशवंत सिन्हा यांनी हजारीबाग श्वं मतदान केलं

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे लोकशाही समृद्ध करण्यासाठी आणि देशाचं भवितव्य घडवण्यासाठी प्रत्येकाचं मत बहुमूल्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे पश्चिम बंगालमधे संपूर्ण बराकपूर लोकसभा मतदारसंघात फेरमतदान घेण्याची मागणी भाजपाने केली आहे पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्ली क्वें पत्रकार परिषदेत सांगितलं की तृणमूल काँप्रेसचे कार्यकर्ते मतदान केंद्रावर बळजबरी करत आहेत पश्चिम बंगालमधे प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही चित्रीकरण आवश्यक असून आपण आज निवडणूक आयोगाकडे ही तक्रार घेऊन जाणार असल्याचं ते म्हणाले लोकसभेच्या सहाव्या आणि सातव्या टप्प्यासाठीच्या प्रचारानं वेग घेतला आहे सर्वच राजकीय पक्षांचे नेते देशात ठिकठिकाणी प्रचारसभा आणि रोड शो घेत आहेत ज्येष्ठ भाजपा नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या आज पश्चिम बंगालमधल्या तमलूक आणि झाख्याम श्वि प्रचारसभा होत आहेत नरेंद्र मोदी यांची आज दुपारी झारखंडमधल्या छायबासा शिंही प्रचारसभा होणार आहे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची बिहारमधे पूर्व चंपारण क्षे प्रचारसभा होईल काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांची हरियाणामधे भिवनी क्षे प्रचारसभा होईल बसपा प्रमुख मायावती आज उत्तरप्रदेशमधे बस्ती आणि बलरामपूर क्रिं प्रचारसभेला संबोधित करणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेली सर्व आधासनं पोकळ ठरली आहेत अशी टीका काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्ध यांनी केली आहे ते आज नवी दिल्ली धिं पत्रकार परिषदेत बोलत होते

लोकसभेच्या उरलेल्या तीन टप्प्यातल्या मतदानाची वेळ रमजानच्या सणामुळे सकाळी लवकर सुरू करण्यासंबंधीची मागणी निवडणूक आयोगानं फेटाळली आहे रमजान महिना उद्यापासून सुरु होत आहे

नौदलाच्या स्कॉर्पिन श्रेणीतल्या वेला या चौथ्या पाणवूडीचं आज मुंबईत माझगाव गोदीत जलावतरण झालं संरक्षण उत्पादन सयिव डॉ अजय कुमार आणि त्यांच्या पत्नी वीणा यांच्या उपस्थितीत जलावतरण सोहळा झाला यापूर्वी तत्कालीन सोवियत रशियाकडून घेतलेल्या पाणबुङ्यांच्या ताफ्यातल्या वेला नावाच्या पाणबुडीचं नाव या नव्या पाणबुडीला देण्यात आलं आहे प्रोजेक्ट सेव्हन्टी फाईव्ह अंतर्गत या प्रकारातल्या एकूण चार पाणबुड्यांची बांधणी फ्रान्सच्या नेव्हल ग्रुपच्या सहकार्यानं माझगाव गोदीत सुरू आहे आज जलावतरण झालेल्या वेला या पाणबुडीच्या सागरी चाचण्या लवकरच सुरू होतील

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फानी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या ओदिशातल्या जिल्ह्यांची आज हवाई पाहणी केली पुरी खुर्द कटक जगतसिंगपूर जयपूर केंद्रपाडा भद्रक आणि बालासोर या जिल्ह्यातल्या परिस्थितीची मोदी यांनी हवाई पाहणी केली यावेळी ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे मोदींच्या बरोबर होते त्यानंतर प्रधानमंत्र्यानी राज्य सरकारच्या अधिका यांकडून मदत आणि पुनर्वसन कार्याचा आढावा घेतला याआधीच मोदी यांनी ओदिशाचे राज्यपाल गणेशी लाल आणि मुख्यमंत्री पटनायक यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला असून या आपत्तीच्या वेळी शक्य असेल ती सर्व मदत केंद्र सरकार कडून करण्यात येईल असं आक्षासन दिलं आहे

पुरी जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू झाले असून त्या खालोखाल मयूरभंज आणि खुई जिल्ह्यात चक्रीवादळाने मृत्यू झाले आहेत भुवनेधर महानगर पालिकेतर्फे आजपासून शहरातल्या आपत्तीप्रस्तांना सहाय्यता म्हणून काही वस्तू वाटण्यात येत आहेत

सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्यावरच्या लैंगिक छळवणुकीच्या आरोपाबाबतचा कथित विवादाचा प्रथम माहिती अहवाल दाखल करायचा निर्देश सीबीआयला देण्याची मागणी करणा या याचिकेची सुनावणी योग्य वेळी होईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे या प्रकरणाची सुनावणी तातडीनं घेण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका आज न्यायमूर्ती एस

बोबडे आणि एस अब्दुल नझीर यांच्या पीठासमोर सुनावणीसाठी आली तेव्हा पीठानं हे भाष्य केलं याचिकार्त्यांनं त्याची याचिका लगेचच येत्या बुधवारी सुनावणीला घ्यावी असं या आधी न्यायालयाला सांगितलं होतं पण नंतर त्यानं हे प्रकरण त्वरीत सुनावणीला घ्यायची मागणी मागे घेत असल्याचं पीठाला सांगितलं श्रीलंकेमधे समाजमाध्यमांवर घालण्यात आलेली बंदी तात्पुरती उठवण्यात आली आहे निगोंबो परिसरात काल रात्री दोन गटात झालेल्या वादानंतर तिथं तणावाची परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर पोलीसांनी क्षे संचारबंदी लागू करुन समाजमाध्यमांवरही तात्पुरती बंदी घातली होती आज वेली परिस्थिती निवळल्यानंतर ही बंदी उठवण्यात आली काल झालेल्या या वादात अनेक घरांच आणि वाहनांचं नुकसान झालं आहे ईस्टर संडे ला चर्चेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंकेत मुस्लीम धर्मीयांना लक्ष्य करुन मारहाण केली जात आहे अमेरिकेनं पश्चिम आशियामधे हवाई हल्ला करणारा ताफा तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे त्राण कडून अनेकदा मिळलेले डिगारे आणि संकेत लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं अमेरीकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी म्हटलं आहे अमेरीकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात भारतासारख्या देशांना ित्राणकडून तेल खरेदी करण्याची परवानगी नाकारली होती त्यामुळे उाणची तेल निर्यात कमी झाली होती त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे यंदाच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत प्ले ऑफ मधे खेळणारे चार संघ निश्वित झाले आहेत

गुणतालिकेत मुंबई डियन्स पहिल्या स्थानावर चेन्नई सुपर किंग्जस दुस या दिल्ली कॅपिटल्स तिस या तर सनरा जर्स हैदराबाद चौथ्या स्थानावर राहिले